चौदा प्रमुख खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार कटीबद्ध असूनशेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याचं वचन पूर्ण केल्याचं समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली तर शेती मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा केंद्र शासनाचा हा निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे अशी प्रतिक्रिया देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे विधिमंडळ राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन कालपासून नागपुरात सुरू झालं या अधिवेशनातल्या पहिल्या दिवसाचा हा वृत्तांत सत्ताधारी विरोधी नेत्यांचं आगमन स्वागत वंदेमातरमनं दोन्ही सभागृहांच्या कामकाजाची सुरुवात नव्यानं सभागृहात आलेल्यांची ओळख

विषय होता भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानिमित्तच्या शोक प्रस्तावाचा संघटनेच्या हितासाठी निःस्वार्थपणे झटणारा मृदू संयमी अभ्यासू नेता अशा शब्दात सत्ताधारी आणि विरोधकांनीही श्रद्धांजली अर्पण केली

पत्रकारांना पेन्शन हायस्पीड रेल्वे आणि इतर पायाभूत कामांसाठीची तरतूद या पुरवणी मागण्यांतून होणार आहे नीतीन केळकर आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे अधिवेशन सेना दरम्यान या अधिवेशनात शिवसेना नाणार प्रकल्प आणि ब्लेट ट्रेन प्रकल्पाला विरोधाची भूमिका कायम ठेवेल असं शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं अधिवेशनाच्या कालच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या आमदारांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली सरकारनं नवीन प्रकल्प सुरू करण्यापेक्षा जनहिताच्या मुद्द्यांवर अधिक लक्ष केंद्रित करावं असं त्या म्हणाल्या कृषी विकास मागेल त्याला शेततळे योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असताना शेतकऱ्यांना प्राधान्याने सौरपंपाचे वाटप व्हावे जेणेकरून सिंचनक्षेत्र आणि कृषी उत्पादकता वाढण्यास मदत होईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं विधानभवनात अमरावती जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते वीज पुरवठा करणे शक्य नाही अशा ठिकाणी सौरपंप प्राधान्याने प्रविण्यात यावेत असं ते म्हणाले

उद्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच आळंदी इथ्रन प्रस्थान होणार असून दोन्ही पालख्या शनिवारी पुण्यात दाखल होतील यासाठी पुणे महापालिका प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून वारी दरम्यान स्वच्छता राखण्याच्या द्रष्टीनं निर्मल वारी करण्याचं आवाहन प्ण्याचे संपर्क मंत्री गिरीश बापट यांनी केलं आहे

बाबासाहेब आंबेडकर देत असत एका शिक्षिकेनं तो अमलात आणला

लग्न कार्यात लोक आहेर देतात

काही आहेर नको असंही सांगतात जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असलेल्या मेघा रामजी राऊत यानी आपल्या लग्नात आहेर दिला तो सुद्धा पोलीस ठाण्याच्या वाचनालयाला

अर्ज्नी मोरगावच्या विद्यार्थी य्वकांना या आहेराचा लाभ होईल कारण ही पुस्तकं आहेत स्पर्धा परिक्षांसाठी उपयोगी पडणारी

या संदर्भातल्या याचिकेवर न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती चांगला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे

राज्यातली दुसरी आणि विदर्भातली पहिली पक्षी निवडणुक वध्यात होते आहे वर्धेकरांना आपला शहरपक्षी निवडायचा आहे उमेदवार पक्षी आहेत तांबट पांढऱ्या छातीचा धीवर ठिपकेवाला पिंगळा भारतीय निलपंख आणि कापशी घार निवडण्क ऑनलाईन आहे गु्गल वर लिंक देण्यात येईल त्या आधारे मतदान करायचं आहे

बघ्या वर्ध्याच्या शहर पक्षाचा मान कोणाला मिळतो ते

सातारा सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातलं जायगाव हे दुष्काळी गाव आता सिताफळाचं गाव म्हणून ओळखलं जाणार आहे

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते काल सिताफळाच्या रोपाची लागवड करुन या उपक्रमाची सुरुवात झाली रवागिरी प्राणवायूच्या अभावी मृत्यूमुखी पडलेले जवान जयेंद्र तांबडे यांच्या पार्थिव देहावर काल रत्नागिरी जिल्ह्यात चिपळण तालुक्यातल्या ताम्हणमळा या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जयेंद्र तांबडे अरुणाचल प्रदेशात रोहिंग जिल्ह्यात कार्यरत होते समुद्रसपाटीपासून सोळा हजार फूट उंचीच्या या क्षेत्रात प्राणवायूच्या अभावामुळे दोन जुलै रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचा मृत्यू झाला

हवामान येत्या रविवारपर्यंत संपूर्ण राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे पुण्यात आज पहाटेपासून पावसाची संततधार सुरु आहे